शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार जाहीर संसद बह्मतातलं राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार म्हणून गेल्या पाच वर्षांच्या काळात जागतिक पातळीवर भारताची ओळख वाढली आणि हे यश सव्वाशे कोटी भारतीय जनतेचं आहे असा गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलताना केला

आपल्या भाषणात एनडीए सरकारच्या कामांचा लेखाजोखा त्यांनी मांडला

यही आपने आप में और ये भी खुशी की बात हैं पहली बार अन्य महिला हैं साथ साथ हमारे रजिस्टार जनरल भी यहा सेक्रेटरी जनरल भी वो भी हमारे यहा महिला के रुप में विराजमान हैं हर कोई अभिनंदन के अधिकारी हैं में उनको भी बहोत बहोत बधाई देता हँ अभिनंदन करता हँ पंतप्रधानांच्या भाषणानंतर लोकसभेचं कामकाज अनिश्वित काळासाठी संस्थगित करण्यात आलं तत्पूर्वी सभागृहात अनियंत्रित ठेवी योजना प्रतिबंधक विधेयक मंजूर करण्यात आलं असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या आणि विविध योजनांमध्ये लहान रक्कम गुंतवणाऱ्यांना या विधेयकामुळे संरक्षण मिळेल असं वित्त मंत्री पियूष गोयल यांनी सांगितलं जालियांवाला बाग राष्ट्रीय स्मारक सुधारणा विधेयाकालाही काल लोकसभेत मंजूरी देण्यात आली राज्यसभा राज्यसभेत काल राफेल विमान खरेदी करारासंदर्भात कॅगनं अर्थात नियंत्रक आणि महालेखापालांनी आपला अहवाल मांडला

कॉंग्रेसनं कॅगच्या या अहवालावरच आक्षेप घेतला असून याच मुद्द्यावरून कॉप्रेस सदस्यांनी काल सभागृहात गोंधळ घातला त्यामुळे कामकाजाच्या अखेरच्या दिवशी राज्यसभेत अंतरिम अर्थसंकल्प चर्चेविना गोंधळातच मंजूर करण्यात आला तसंच लेखान्दान विनियोग विधेयक वित्त विधेयक आणि वैयक्तिक कायदा सुधारणा विधेयकही विनाचर्चा संमत करण्यात आलं राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावरची चर्चाही गदारोळातच झाली या अधिवेशनात जनहिताचे अनेक मुद्दे चर्चेला आलेच नाहीत त्यामुळे सदस्यांनी आत्मचिंतन करायला हवं असं मत सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं त्यानंतर सभागृहाचं कामकाज अनिश्वित काळासाठी संस्थगित करण्यात आलं वी के सिंग भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सर्व विषयांवर चर्चा होऊ शकते पण त्यासाठी वातावरण शांत असणं गरजेचं आहे असं मत परराष्ट्र व्यवहार राज्य मंत्री निवृत्त जनरल वी के सींग यांनी व्यक्त केलं ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते राफेलच्या किंमतीबाबत चर्चा होत आहे पण त्यामध्ये कोणतं तंत्रज्ञान आवश्यक आहे याबाबत कोणतीही भूमिका विरोधक मांडत नाहीत असंही सिंग म्हणाले

महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणी याआधीच एक आरोपपत्र दाखल केल्यामुळे अटक केलेले पाचही मानवाधिकार कार्यकर्ते नियमित जामिनाची मागणी करू शकतात असंही न्यायालयाच्या आदेशात म्हटलं आहे बांधकाम विकास नियमावली पुणे महानगरपालिकेनं दिलेल्या सूचनांचा समावेश नव्यानं तयार करण्यात येत असलेल्या बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीमध्ये करावा असे आदेश नगर विकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिले आहेत बांधकाम सुरु असलेल्या इमारतींच्या ठिकाणी होणाऱ्या अपघातांमधील संबंधितांवर जबाबदारी निश्वित करण्यासंदर्भात मुंबईत मंत्रालयात काल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीत वास्तुविशारद संरचनात्मक अभियंता यांच्याबरोबरच स्थल पर्यवेक्षक आणि समन्वयक यांची जबाबदारी निश्वित करावी असं त्यांनी सांगितलं कॉप शॉप शेतीमालाच्या थेट विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी अटल महापणन विकास अभियानाअंतर्गत राज्यातील शहरी भागातील सहकारी गृहनिर्माण सोसायटींमध्ये कॉप शॉप उपक्रम सुरू करण्यात आला असून शेतकरी सहकारी संस्था शेतकरी उत्पादक कंपन्या आणि महिला बचतगट यांनी या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं कॉप शॉप उपक्रमाला गती देण्यासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक काल आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते

या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल मुंबईत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याशी चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं जोड बोगदा डिंभे डाव्या तीर कालव्याला पर्याय म्हणून डिंभे धरणाचं पाणी माणिकडोह धरणात सोडण्यासाठी सोळा किलोमीटर लांबीच्या जोड बोगद्याच्या कामाला महाराष्ट्र कष्णा खोरे महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत काल मंजुरी देण्यात आली हा बोगदा केल्यामुळं पाणी गळती रोखली जाणार असून दृष्काळी भागातील कर्जत श्रीगोंदा पारनेर आणि करमाळा या तालुक्यांना या पाण्याचा फायदा होणार आहे रेडीओ दिन जागतिक रेडीओ दिनानिमित्त काल आकाशवाणीच्या पुणे केंद्रामध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं देश की वाणी आकाशवाणी अशी या कार्यक्रमाची संकल्पना होती शाळकरी विद्यार्थ्याची चित्रकला स्पर्धा फेरी तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण यावेळी झालं

हवामान उद्या सकाळपर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार विदर्भात काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून इतर सर्वत्र हवामान कोरडं तर मराठवाङ्यात ढगाळ राहील असं अंदाज आहे किमान तापमानात होत असलेली वाढ पाहता थंडी आता ओसरत असल्याचं स्पष्ट होत आहे